यांचं प्रतिपादन

भारतीय जनता पक्षात प्रवेश

असल्याची पद्मश्री डॉ अभय बंग यांची अपेक्षा हिंदी आणि इतर भाषांचा एकत्रितपणे विकास झाला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अतिम शहा यांनी आज हिंदी दिवसानिमित आयोजित एका विशेष समारंभात नवी दिल्ली इथं केलं हिंदी भाषेमध्ये संपूर्ण देशाला एकसंध ठेवण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले जगभरात देशाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीनं संपूर्ण देशात समान भाषा असणं अत्यंत महत्वाचं आहे तसंच भाषा आणि बोलीभाषेतील विविधता ही देशाची शक्ती आहे असंही ते म्हणाले हिंदीचा जास्तीत जास्त वापर करून महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं एक देश एक भाषा हे स्वप्न पूर्ण करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीस कंपन्यांना भारतात गृंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे यामुळे दोन्ही देशांना तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासामध्ये मोठा फायदा होईल असंही कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल स्वित्झर्लंडमधल्या बर्न इथं भारत स्वित्झर्लंड बिझिनेस राऊंड टेबल परिषदेत बोलत होते भारतात ग्रंतवण्कीच्या संधीचा अभ्यास करण्यासाठी ग्रंतवण्कदारांनी इंडिया इनव्हेस्टमेंट ग्रीड या ऑनलाईन पोर्टला भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं स्वित्झर्लंड हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे तर भारत जागतीक दर्जाच्या मन्ष्यबळाची राजधानी ठरत आहे त्यामुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या सहकार्याचा मोठा वाव असून त्यामुळे भांडवल तंत्रज्ञान विज्ञान कौशल्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचा मोठा फायदा होऊ शकतो अशी पृष्टीही त्यांनी यावेळी जोडली स्वित्झर्लंडचे अध्यक्ष माऊरर यांच्याशी काल चर्चा करताना राष्ट्रपती कोविंद यांनी दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला

या किंमतीच्या खाली कोणत्याही निर्यातदारास कांदा परदेशात निर्यात करता येणार नाही गेल्या महिन्यात सरकारनं अवैध कांदा साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला होता मध्यप्रदेश कर्नाटकसारख्या मोठ्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये प्रामुळे कांदा उत्पादन घटल्यानं देशांतर्गत कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे एम एम टी सी या सरकारी संस्थेनं आयातदारांना पाकिस्तान आणि चीनमधून कांदा आयात करण्यास बंदी घातली असून दोन हजार क्विंटल कांद्याच्या आयातीच्या टेंडरमध्येही अन्रूप बदल करण्यात आला असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचं प्रदर्शन आणि लिलाव आजपासून स्रू होणार आहे या लिलावातून मिळालेल्या निधीचा गंगा नदीच्या संवर्धनासाठी वापर करण्यात येणार आहे हा लिलाव डब्ल् डब्ल् डॉट पी एम मेमेंटोस डॉट जी ओ व्ही डॉट इनवर तीन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे पंतप्रधान मोदी यांनी मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावाच्या द्सऱ्या फेरीमध्ये एकूण दोन हजारपेक्षा अधिक वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे जगभरातील कॉमनवेल्थ देशांतील मुक्त आणि दूरशिक्षण संस्थांची सर्वोच्च संस्था कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने कोलद्ध नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र म्क्त विद्यापीठाला अवॉर्ड ऑफ इन्स्टिट्य्शनल एक्सलन्स या प्रस्काराने सन्मानित केले आहे विद्यापीठाचे क्लग्रू डॉ

वाय्नंदन आणि क्लसचिव डॉ दिनेश भोंडे यांनी स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे ग्रुवारी एका भव्य समारंभात कोलच्या अध्यक्ष तथा म्ख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर आशा कंवर यांच्या हस्ते हा प्रस्कार स्वीकारला सातारा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला

भोसले यांच्या पक्षप्रवेशानं येणाऱ्या विधानसभा निवडण्कांमध्ये नक्कीच मदत होईल असं शहा यांनी यावेळी सांगितलं भाजपाप्रवेशावेळी बोलातना उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामाचे कौत्क केले नागपूर हिंगणा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार विजय पांड्रंग घोटमारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथील प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत विजय पांड्रंग घोटमारे यांनी पक्ष प्रवेश केला पोलंड चे उच्चस्तरीय शिष्टमंडळ गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहे भारत आणि पोलंड यांच्यातील संय्क्त व्यापार आणि औद्योगिक वाढीसाठी महत्वपूर्ण बैठक आज खासदार य्वराज संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत अन्नप्रक्रिया उद्योग चामडी उदयोग चांदी उदयोग वस्त्रोदयोगांमध्ये गृंतवणूक करण्यासंबंधीची प्राथमिक चर्चा झाली यावेळी दोन्ही देशांदरम्यान बिझनेस फोरम स्थापन करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली नागरिकांचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी नियम व अटी कडे न बघता या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कायम प्रयत्नरत आहे हेल्थ इज वेल्थ हे ध्यानात ठेवून चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी उमरी पोतदार या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे याम्ळे या क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यमय आनंदी जीवन जगता येईल असे मत राज्याचे वित्तमंत्री सुधीर म्नगंटीवार यांनी व्यक्त केले काल उमरी पोतदार येथील सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून बांधकाम करण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते पूर्वी पोंभूर्णा ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतरण झाल्यानंतर त्याची एक उत्तम वास्तू असावी अशी इच्छा येथील सर्व नागरिकांची होती आता या उत्कृष्ट वास्तू मधून नागरिकांच्या तक्रारी सोडवून त्यांची उतम सेवा केली जाईल असा विश्वास राज्याचे वित्त नियोजन वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना स्धीर म्नगंटीवार यांनी व्यक्त केला

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा व्हिडीओ कान्फरसींग व्दारे निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आय्क्त चंद्रभूषण क्मार यांनी घेतला विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हयातील विधानसभा मतदार संघात मतदानासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला निवडण्कीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मूदगल यांनी दिली

पारदर्शक निवडण्कांसाठी व्हिडीओ सर्व्हीलन्स टिम फलाईग स्क्वॉड आदीचे गठन करण्यात येणार आहे

या क्लबच्या माध्यतमातून प्रत्यो गावांमध्ये जागृती मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिाकरी अश्विन मुदगल यांनी सांगीतले नव मतदारांमध्ये मतदानाबददल जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत स्वर्णपदक विजेती बॅडमिंटनपट् अरूंधती पानतावणे या नागप्र जिल्हयासाठी ब्रॅड एम्बेसेडर असणार आहेत दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रीयेत सहभाग वाढावा यासाठी प्राण्विनोद आश्दानी जिल्हयासाठी आयकॉन राहणार आहेत अदययावत तंत्रज्ञान ग्रामीण भागासह सर्वद्र पोहोचविण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत रेल्वे स्थानकावरील फ्री वाय फाय सेवेचा लाभ प्रवाश्यांसह विदयार्थ्यांना होईल विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी आणि वाचन कक्षही स्रू करावा असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे दिले वरुड ऑरेंज सिटी रेल्वे स्टेशनवर रेल वायरच्या फ्री वायफाय सेवेचा शभारंभ करताना ते बोलत होते स्थानकातृन व्यावसायिक नोकरदार याप्रमाणे विदयार्थीसध्दा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यामुळे स्थानकात वाचन कक्ष आणि ई लायब्री सुरू करावी एक नवीन उपक्रम यानिमित सुरू होईल असेही ते म्हणाले

या प्रस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि एक लक्ष रुपयाचा धनादेश असे आहे

भांडवलशाहीचा अतिरेक वातावरण बदल धार्मिक हिंसा या समस्या वैश्विक मानवतेसमोर उभ्या असतांना एकविसाव्या शतकाच्या औचित्याने गांधींच्या परिवर्तनवादी विचारधारेच्या संदर्भात मराठी साहित्यातही विपूल लिखाण होण आवश्यक असल्याची अपेक्षा जेष्ठ विचारवंत आणि कार्यकर्ते पदमश्री डॉ अभय बंग यांनी आज व्यक्त केली राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गांधी विचारधारा विभाग साहित्य अकादमी यांच्या संय्क्त विद्यमाने साऊथ अंबाझरी मार्गावरील गांधी भवन येथे महात्मा गांधी आणि मराठी साहित्य या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उद्घाटकीय भाषण करतांना ते बोलत होते साहित्यिकांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून झळकते आपले अनुभव व योगदानातून विविध साहित्यकृतींच्या आधारे गांधीविचार वाचकांपर्यंत साहित्यिकांनी पोहचवावे असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सिध्दार्थ विनायक काणे यांनी याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून केले दोन दिवसीय परिसंवादामध्ये महात्मा गांधीच्या विचारधारेवर विचारवंताची सत्रे आयोजित केली जाणार आहेत